आज सकाळी द्विटरच्या माध्यमातून सहारनपूरच्या एका नागरिकाच्या पत्राचा उल्लेख करत ते बोलत होते सहारनपूरचे प्रणव सक्सेना यांनी स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करत इतरांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे स्वच्छतेच्या कार्याशी संबंधित आणखी एका पत्राचा पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये उल्लेख केला

परराष्ट व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली भारतानं निरव मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणीही केली आहे

पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं ही माहिती दिली

शिक्षणाला अर्थपूर्ण करण्यासाठी मातुभाषेतून शिक्षण देणं आणि सरकारी शैक्षणिक संस्थांचा दर्जा उत्तम राखणं गरजेचं असल्याचं मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगच्क यांनी व्यक्त केलं आहे

मानसोपचारांची गरज असलेल्यांसाठी देशभरात मानसोपचार संस्थांची उभारणी गरजेची असल्याचं वाटवानी यांनी नमूद केलं

तळोजा कोपरखैरणे परिसरातल्या गोदामांमध्ये याचा साठा केला जात होता या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे

त्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला

बाबुजी या नावानं ओळखले जाणारे रुपवते आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे पूत्र होते मुंबईतल्या चेतना महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं होतं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रुपवते यांच्या निधनाबद्दल दःख व्यक्त केलं आहे आज सायंकाळी दादरच्या चैत्यभूमी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील

शेतात पाणी नसल्यानं अलिबाग तालुक्यातल्या अनेक शेतांत जमिनीला भेगा पडल्याचं चित्र आहे पावसाळ्याच्या सुरवातीला दमदार पाऊस झाला मात्र ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसात चार टक्केच पाऊस झाला येत्या दोन चार दिवसांत पावसाची नितांत गरज असल्याचं शेतकरी सांगत आहेत लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या सुगाव इथं नागरिकांनी गुटख्यानं भरलेला ट्रक पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे सुगाव इथं गेल्या दहा वर्षांपासून गुटखा विक्री केली जात होती मात्र वारंवार प्रशासनाला तक्रारी करूनही कसलीच कार्यवाही केली जात नसल्यानं ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन ट्रक पकडला अन्न आणि औषधी विभागानं मुद्देमाल ताब्यात घेतला आहे

सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मरीन यांच्यात होणार आहे